देशभरात निवडणुकांचं वातावरण तापू लागलं

आयपीएल क्रिकेट मधे नवी दिल्लीत काल रात्री झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं केला कोलकाता नाईट रायडर्सचा तीन धावांनी पराभव देशभरात निवडणुकांचं वातावरण तापू लागलं आहे विविध राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या जाहीर सभा मेळावे रोड शो यांना सुरुवात झाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अरुणाचल प्रदेशातून भाजपाच्या निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला ईशान्येकडच्या राज्यांकडे कॉंग्रेस सरकारनं नेहमीच दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप त्यांनी सिएंग जिल्ह्यात आलो इथं जाहीर समेत केला कॉंग्रेसच्या धोरणामुळं या राज्यांना घुसखोरी सारख्या समस्यांनी ग्रासलं आहे असं ते म्हणाले भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी काल गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर त्यांनी रोड शो घेतला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या पाच वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेची हेळसांड केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत केला निर्यात गुंतवणूक बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रात गेल्या पाच वर्षात घसरण झाली आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मै भी चौकीदार मोहीमेत सहभागी झालेल्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

लाचखोरी आणि सामाजिक कुप्रथांच्या विरोधात आपल्यासोबत लढा देण्याचं आवाहन मोदी यांनी मै भी चौकीदार मोहीमेच्या माध्यमातून केलं आहे दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शाह आज दुपारी उत्तरप्रदेशात नगिना आणि बाघपत इथं प्रचारसभा घेणार आहेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याही आज आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यात विजयवाडा आणि कल्याणदुर्ग इथं प्रचारसभा घेणार आहेत त्यानंतर ते बंगळुरु इथं सभा घेणार आहेत मतदार साक्षरता आणि जागृतीसाठी सर्वतोपरी योगदान देण्याचं आधासन देशभरातल्या कम्युनिटी रेडीओ केंद्रांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे नवी दिल्लीत काल आयोगानं मतदार साक्षरतेच्या हेतूनं कम्यूनिटी रेडीओचं प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कम्यूनिटी रेडीओ हे सर्वोत्तम माध्यम असल्याचं ज्येष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी म्हटलं आहे निवडणुकांबाबत तपशिल स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन मतदारांमधे जागृती करण्याच्या प्रक्रियेमुळे कम्युनिटी रेडीओ महत्त्वाची भूमिका बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावेल असं सिन्हा यांनी सांगितलं जम्मू कश्मीरमधे जिल्हा निवडणूक अधिका यांनी आदर्श आचार संहितेचं उल्लंघन करणा यांविरोधात कारवाई केली आहे

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं नियुक्त केलेले पोलीस अधिकारी बिबेक दुवे आज कोलकाता इथं पोहोचून पश्विम बंगालातल्या निवडणूक तयारीबाबत पाहणी करणार आहेत पश्विम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी संजोय बासू यांनी काल ही माहिती दिली निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्र आणि राज्य पोलिसांच्या नियुक्तीबाबत दुवे आढावा घेणार असल्याची माहिती बासू यांनी दिली ते आज निवडक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेटही घेणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या तीन देशांच्या दौ यामधल्या अंतिम टप्प्यात चिली इथं पोहोचले आहेत सँटीयागो विमानतळावर त्यांचं भारतीय दूतावासातील अधिकारी तसंच चिलीच्या वरीष्ठ अधिका यांनी स्वागत केलं आपल्या या चिली भेटीत कोविंद चिलीच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर परस्पर सहाकार्याबाबत चर्चा करणार आहेत त्यांनंतर ते चिली इथं राहणा या भारतीयांशीही संवाद साधणार आहेत चिली विद्यापिठातील तरुण वैज्ञानिकांशीही ते चर्चा करणार आहेत राष्ट्रपती येत्या चार एप्रिल पर्यंत क्रोएशिया बोलिव्हिया आणि चिली या तीन देशांच्या दौ यावर आहेत

आर्थिक वर्षांचा शेवटचा दिवस असल्यामुळे सरकारसाठी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकानी आज कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश रिझर्व बँकेनं जारी केले आहेत सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार सुरळितपणे व्हावे यासाठी आज सर्व वेतन आणि लेखा विभाग कार्यालयं देखील सुरु ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत तसंच सरकारी देयकांशी निगडित व्यवहार करणा या इतर बँकांना देखील त्यांच्या सर्व शाखांच काम आज सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

असं रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटलं आहे विमान कंपन्यांचा दलाल दीपक तलवार याच्यावरच्या मनीलँड्रिंग आरोपासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीतल्या हॉलिडे इन हॉटेलवर टाच आणली आहे

तलवार याचे अनेक राजकीय नेते मंत्री तसंच विमान कंपन्यांच्या वरीष्ठ अधिका यांशी संबंध असून त्यांचा गैरवापर करत त्यानं अनेक लाभ पदरी पाडून घेतल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयानं केला आहे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अब्दुल राशिद दोस्तम हे काल तालिबाननं केलेल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत बाल्क क्षेत्रात तालिबाननं केलेल्या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक मात्र मारला गेला तालिबाननं जवळ जवळ एक तास केलेल्या या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत तालिबाननं ट्विटरवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून दोस्तम यांचे चार सुरक्षा रक्षक मारल्याचा दावा केला आहे दोस्तम यांच्यावर झालेला हा अशा प्रकारचा दुसरा हल्ला आहे श्रीलंकेचे सेनाप्रमुख महेश सेनानायके यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या संयुक्त लष्करी युद्धसरावाबाबत समाधान व्यक्त केलं आहे दोन्ही देशांच्या या संयुक्त सरावामुळे दोन्ही देशातील संपर्क शांतता परस्पर सझावना तसंच मैत्री वाढायला मदत होत असल्याचं सेनानायके यांनी म्हटलं आहे श्रीलंकेतल्या बडूळा जिल्ह्यात सुरु असलेल्या सरावाला काल त्यांनी भेट दिली भारत आणि श्रीलंका दरम्यान हजारो वर्षांचं नातं असून दोन्ही देशांची सैन्यदलं व्यावसायिक आणि अनुभवी आहेत श्रीलंकेत शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ज्या भारतीय जवानांनी प्राणांचं बलिदान केलं त्यांच्याप्रति सेनानायके यांनी आदरभाव व्यक्त केला

थायलंडमधे पदच्युत प्रधानमंत्री ठकसिन शिनावात्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांचे राजकीय अधिकार मानमरातब थाई नरेश महा वजिरा लाँग कॉर्न यांनी काढून घेतलं आहेत थायलंडच्या शाही गॅझेटमधे ही घोषणा करण्यात आली आहे

नवी दिल्लीत सुरु असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताच्या किदंबी श्रीकांतचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसेन बरोबर होणार आहे

नवी दिल्लीत काल रात्री झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा तीन धावांनी पराभव केला

त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्याची संधी त्यांना देण्यात आली या षटकाचं सोनं करत दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना जिंकला याआधी झालेल्या सामन्यात किग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून पराभव केला आज हैद्राबाद इथं सनरायजर्स हैद्राबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात तसंच चेन्नई इथं चेन्नई सूपर किंग्ज आणि राजस्थान रॅयल्स यांच्यात सामना होणार आहे